कर्तव्याचं पालन आणि अधिकारांचं रक्षण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींना आवाहन आणि पृथ्वीच्या निरीक्षणासाठी नव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण अधिवेशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज विधीमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे त्यामध्ये आज सकाळी आठ वाजेपासून नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात होणार आहे

काल संध्याकाळी राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडला न्यायालय सर्वोच्च न्यायालयानं आज नवनिर्वांचित आमदारांचा शपथविधी आणि त्यानंतर लगेचच बहुमत चाचणी धेण्याचे निर्देश काल दिले होते हंगामी अध्यक्षांद्वारेच ही चाचणी घेण्यात यावी त्यासाठी नियमित अध्यक्ष निवडीची आवश्यकता नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं ही चाचणी गुप्त मतदान पद्धतीद्वारे न घेता या प्रक्रियेचं थेट प्रसारण करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं भाजपाकडे पुरेसं बहुमत नाही मात्र संख्याबळासाठी कधीही घोडेबाजार न करण्याची भाजपची भूमिका असल्यानं आपण राजीनामा देत असून भाजप जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करेल असं ते म्हणाले मतमोजणीनंतर संख्याबळाचा खेळ लक्षात आल्यावर शिवसेनेने अवास्तव मागण्या केल्या आणि इतर पक्षांचं सहकार्य घेतलं असं म्हणून त्यांनी शिवसेनेवर टीका केली गेल्या पाच वर्षातील सहकार्याबद्दल राज्यातील जनतेचे अधिकारीवर्ग आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले ठाकरे यानंतर शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेस आणि मित्रपक्षांची बैठक काल संध्याकाळी मुंबईत झाली त्यामध्ये राष्ट्रवादी कॉप्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवीत असल्याचा प्रस्ताव मांडला त्याला कॉप्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला

मुंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

महाविकासदावा शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस कांप्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी दावा सादर केला उद्धव ठाकरे यांच्यासह इतर दोन पक्षांचे विधिमंडळ नेते यावेळी त्यांच्यासमवेत होते असं शिवसेनेच्या एका नेत्यानं सांगितलं

संसदेनं राज्यघटना स्वीकारण्याला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये राष्ट्रपती बोलत होते उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते भारतीय राज्यघटनेनं जनतेच्या प्रतिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे त्यातील कर्तव्य पालनातूनच हक्काचं रक्षण करणं शक्य असल्याच पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं यावेळी राष्ट्रपतींच्या इस्ते विशेष नाणी तसंच टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आलं संविधान दिन राज्यात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

यावेळी महात्मा गांधीच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं संविधान दिन सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं संविधान दिन नवी मुंबईतल्या कोकण भवन तसंच नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येन उपस्थित होते संविधान दिन रत्नागिरीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं संविधान दिनाचं औधित्य साधून लाभार्थींना विविध योजनांचा लाभ मिळवून देणारं महाशिबिर आयोजित केलं होतं त्याचं उद्घाटन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राजेश जोशी यांनी केलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आलं तसच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अन्य शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली संविधान दिन अमरावती इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आलं

खोब्रागडे आणि एम

आरलॅंड यांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं संविधान दिन औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ राज्य किसान आंदोलन स्वराज्य आंदोलन आणि मराठवाडा लेबर यूनियनच्या वतीनं संविधान दिन कष्टकरी आत्मसन्मान दिन म्हणून पाळण्यात आला

राष्ट्रीय दुग्ध दिवसानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते भारतातील बैत क्रांतीचे जनक डॉ वर्गीस कुरियन यांचा जन्म दिवस दरवर्षी राष्ट्रीय दृग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो दृग्ध उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होत असून दृग्धजन्य पदार्थांच्या निर्यात वाढीसाठी सरकार प्रयत्नशील आहे अस ही गिरीराज सिंह यांनी सांगितलं

यावेळी प्रतिकार करताना वीरमरण आलेले पोलिस सैन्यदलाचे जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य नागरिक यांना काल मुंबईत आदरांजली अर्पण करण्यात आली

गंगापूर रोड वरील शहिद चौकात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील पौर्णिमा चौघूले यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं आदरांजली सातारा इथं पोलीस मुख्यालयात तसच या हल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबाळे यांच्या जावली तालुक्यातील केडांबे या गावातही मानवंदना देण्यात आली

अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नंदकिशोर पाटील यांनी ही माहिती दिली

पृथ्वीच्या पृष्ठभागाचं अधिक बारकाईनं निरीक्षण करण्याची या उपग्रहाची क्षमता असेल

या प्रस्तावाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रीय छात्र सेनेचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर

फ्लाईग हबमुळे वैमानिक बनू इचिछणाऱ्या छात्रांना फायदा होणार असून राज्य शासनानं मुलींचे वसतिगृह सुसज्ज इमारत गॅरेज शौचालय या पायाभूत सुविधा मंजूर केल्या आहेत असंही ते म्हणाले

पूण्यात किमान तापमान पंधरा अंशांच्या खाली उतरलं आहे त्यामुळं थंडी जाणवते आहे

उद्या सकाळपर्यंत यात फारसा बदल संभवत नाही